प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या भंडारा जिल्ह्यात साकोळी आणि जळगाव इथं प्रचारसभा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथून मॉर्निंग वॉक च्या माध्यमातून जनसंपर्क अभियानाला सुरवात केली शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे मराठवाड़याच्या दौऱ्यावर आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज कल्याण श्वं सभा होणार आहेत

तर वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मराठवाडा दौऱ्यावर आहेत काँग्रेस नेते राहल गांधी आज मुंबईत असून धारावी आणि चांदिवली इथं प्रचारसभांच्या माध्यमातून त प्रिवाराचा शुभारंभ करतील

रशियात सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या मंजू रानीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे